जम्मू कश्मीरमधल्या श्रीनगर इथं काल पाच इंचाचे बर्फाचे थर बघायला मिळाले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 कूपवाडा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अनेक प्रवासी अडकून पडले आहेत दरम्यान उत्तराखंडमध्ये केदारनाथ बद्रीनाथ आणि इतर भागात काल बर्फवृष्टी झाली हिमाचल प्रदेशातही बर्फ पडत असून पर्यटकांनी उंच प्रदेशात जाणं टाळावं असा इशारा देण्यात आला आहे

विज्ञान जगतातल्या स्त्रीयांसमोर अनेक मोठी आव्हानं असल्याचंही इराणी यांनी म्हटलं आहे

यात कागद उद्योग वस्त्रोद्योग तसंच मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचा समावेश आहे या कारखान्यांमधून गंगा नदीत येणारं दृषित पाणी रोखण्यासाठी हे कारखाने बम्द करण्याचं पाऊल उचलण्यात आलं आहे हा आदेश येत्या चारमार्च पर्यंत म्हणजे कुंभ मेळ्याच्या समाप्ती पर्यंत लागू रहाणार आहेत सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनांनी येत्या आठ आणि नऊ जानेवारीला देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य क्रषी आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं ही दालनं उभारण्यात आली असून आरोग्याविषयक जनजाग्रती करण्यासाठी विविध योजनांची माहिती देणारे फलक माळेगाव यात्रेत लावण्यात आले आहेत

जिल्ह्यात मुलिंचा जन्म दर वाढावा मुलिंच्या जन्माचं स्वागत व्हावं या उद्देशानं या कार्यक्रमात सामुदायिक नामकरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याच संयोजन समितीनं सांगितलं शासनाच्या मुलगी वाचवा मुलगी शिकवा या उपक्रमातंर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

पवार यांनी यासाठी प्रढाकार घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता विश्वास वाघमोडे महेश तिवारी आणि प्राजक्ता पोळ यांनाही संघाचे प्रस्कार जाहीर झाले आहेत

कुलदिप यादवनं भेदक मारा करून यजमान संघाचा निम्मा संघ बाद केला मोहम्मद शमी रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

अंधूक प्रकाशाम्ळं खेळ थांबवण्यात आला तेंव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा केल्या आहेत

भारत आज अब्धाबीमध्ये आपल्या एएफसी आशियाई चषक फ्टबॉल स्पर्धेची सुरूवात थायलंडविरुद्धच्या सामन्यानं करेल

भारताला थायलंड बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह अ गटात समाविष्ट करण्यात आलं आहे

तिला विशाखापट्टनम मध्ये सुरू या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ ज्युदोका घोषित करण्यात आलं आहे गुरुवारी सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्या समारोप होणार आहे